या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांनी माहिती न लपविता समोर येऊन महानगरपालिकेला हेल्पलाईन आधारे कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते अन्यथा वेगवेगळ्या कलमांतर्गत कारवाई केली जाईल असा श्रीारा मुंबई पोलिसांनी दिला होता साथीचा रोग पसरवायला मदत केल्याबद्दल तसंच माहिती लपवल्याबद्दल महापालिकेच्यावतीने अग्निशमन दलाने हा गुन्हा दाखल केला आहे

या लोकांनी स्वतःडून प्रशासनाशी संपर्क साधावा अन्यथा कठोर कारवाई करण्याचा श्रीारा त्यांनी दिला आहे

गोरेगाव येथील या कारवाईत एक चार चाकी गाडी जप्त करण्यात आली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे संचारबंदी कालावधीत पावर लूम सुरू ठेवल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमधल्या पाच पावर लूम मालकांवर कारवाई करण्यात आली आहे नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी ही माहिती दिली संचारबंदी असतानाही अनेक पॅवर लूम सुरू असल्याच्या तक्रारी आल्याने प्रत्यक्ष तपासणी करून ही कारवाई करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा पूर्णा मार्गावरील कात्नेश्वर शिवारातल्या गावठी दारुचा अड्ड्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे यावेळी पंचवीस लिटर दारु एक द्चाकी दोन डूम गुळ नवसागर बाटल्या आदी साहित्य जप्त करण्यात आलं असून अर्धवट तयार एक हजार लिटर दारु नष्ट करण्यात आली पूर्णा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली

दरम्यान मुंबईत कोरोना रूग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता प्रशासनानं काल मध्यरात्रीपासून कल्याण आणि डोंबिवलीच्या सीमा अत्यावश्यक सेवा वगळता तिरांसाठी प्रतिबंधीत केल्या आहेत

मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी हे निर्बंध नसतील असं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे

रुग्णांची संख्या वाढत असल्यानं ज्या भागात अधिक रुग्ण आढळत आहेत ते भाग प्रतिबंधित केले आहेत काल मध्यरात्रीपासून पुढच्या आदेशांपर्यंत हे भाग प्रतिबंधित ठेवले जातील जालना शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळला तो परिसर जिल्हा प्रशासनानं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे या भागात विनापरवाना प्रवेश करायला मनाई असून उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा श्रीारा प्रशासनानं दिला आहे नाशिक शहरातच्या गोविंद नगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेनं कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत रुग्णाच्या निवासस्थानापासून तीन किलोमीटर परिघात नागरिकांना आगामी चौदा दिवस निर्बंध घालण्याचे निर्देश प्रशसनानं दिले आहेत

या िमाचे लाळेचे नमुने तपासणीसाठी दिले असून त्याचा अहवाल प्रलंबित आहेत या नागरिकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचं विलगीकरण केलं असून आवश्यक तपासण्या केल्या जात आहेत

त्याचा मृत्यू कोरोना तसंच हृदय विकाराच्याधक्क्यानं झाल्याच जिल्हा प्रशासनानं जाहीर केले आहे

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयानं कोरोना पडताळणीसाठी पाठवलेले आणखी पाच आहवाल नकारात्मक आले आहेत

परभणीत पोलीसांच्या सहकार्यासाठी एसआरपी अर्थात राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या परभणीत दाखल झाल्या आहेत नानलपेठ नवामोंढा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या तुकड्या कार्यरत राहतील असे पोलीस प्रशासनानं सांगितलं चंद्रपूर जिल्ह्यात संचारबंदीअंशतः शिथिल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही घोषणा केली आहे मुंबईत घर नसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था महामंडळातर्फे करण्यात आली आहे तसेच सगळ्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर जात असताना मास्क व सॅनिटायझरची बाटली देण्यात येत आहे त्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी एसटी प्रशासनाला मार्फत घेण्यात येत आहे

दोन्ही परीक्षांच्या सुधारित तारखा नंतर आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील उमेदवारांना याबाबतची माहिती एस एम

व्हॉट्सअपचे वापरकर्ते आता वारंवार फॉरवर्ड केले जाणारे संदेश एकावेळी एकाच चॅटवर पाठवू शकणार आहेत

सरकारने तसेच सरकारी मालकीच्या कोणत्याही कंपनीने दोन वर्षांसाठी प्रसारमाध्यमांवर जाहिराती देऊ नयेत

सरकारनं स्पितळ बांधण्यावर वैद्यकीय उपकरणे खरेदीवर भर द्यावा असं सोनिया गांधी यांनी सुचवलं आहे कोरोना विषाणू बद्दल व राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांविषयी अधिकृत माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून व्हॉट्सअपवर मिळणार आहे

मुंबई महानगरपालिकेनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांतल्या बेघर तसंच कामगारांसाठी अन्न आणि निवासाच्या सुविधेसाठी हेल्पलाईन सुरु केली आहे

हनुमान जयंतीचा सण उद्या असून त्यासाठी घराबाहेर पडू नये तसंच मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब ए बारातसाठी घराबाहेर पडू नये पूजा अर्चा प्रार्थना घरातच करावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे

कोरोनासंसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं यासाठी घराबाहेर न पडणं बाहेरच्या व्यक्तीच्या संपर्कात न येणं आणि कोरोनाला प्रसाराची संधी न देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे बंदीआदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलं जाईल असा शिराही उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे कोरोनाच्यासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही कोरोनाप्रसाराला कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील असा श्रीाराही उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे शब ए बारात या सणाच्या दिवशीही मुस्लिम बांधवांनी सोशल डिस्टन्सिंग आणि संचारबंदीचे नियम पाळत घरातच नमाज अदा करावी असं आवाहन अल्पसंख्याक मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी आज केलं नियम पाळण्यात हयगय केल्यास त्याचे दृष्परिणाम आपण आणि आपले कुटुंबीय तसंच राष्ट्राला भोगावे लागतील असेही ते म्हणाले केंद्रीय वक्फ बोर्डासह अनेक धार्मिक नेते आणि सामाजिक संस्थांनीही लोकांना घरातच राहण्याचं आवाहन केले आहे

तुळजापूर खिल्या श्री तुळजाभवानी मंदीरात कोरोना विषाणू संसर्गाचा पार्बभूमीवर आज प्रथमच भक्तांविना चैत्री पौर्णिमा साजरी केली जात आहे चैत्री पौर्णिमेनिमित्त पार पाडले जात असलेले सर्व धार्मिक विधी केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थीतीत पार पडत आहेत रात्री उशिरा मंदिर परिसरात छबिना काढला जाणार असून जोगवा मागून चैत्री पोर्णिमेची सांगता होणार आहे महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र ज्योतिबा ची आजची चैत्र यात्रा सध्याच्या संचारबंदी मुळे स्थगित करण्यात आली आहे त्यामुळे काही निवडक प्जाऱ्यांनी जोतिबाची दरबारी थाटातील बैठी पूजा बांधली दरम्यान कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ज्योतिबा डोंगर परिसरात संचलन करण्यात आलं

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड खेल्या स्टेट बँक शाखेत खातेधारकांनी मोठी गर्दी केली मात्र सुरक्षित अंतर ठेवून वितरण केलं जात आहे जागतिक बाजारात आलेल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या शेअर बाजारात आज खरेदीची उत्साह दिसला सकाळीच सेन्सेक्स तेराशेपेक्षा जास्त अंकांची उसळी घेतली होती

बँकिंग वित्तीय वीमा आणि औषध निर्मिती क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात वधारले